पश्चिम महाराष्ट्रातील प्रनियंत्रणासाठी कर्नाटकशी समन्वय साधणार जयंत पाटील यांची ग्वाही आता सविस्तर बातम्या पंतप्रधान आजचा योग दिवस हा विश्वबंध्त्वाचा संदेश देणारा एकमेकांना जोडणारा आणि बरोबर नेणारा आहे आणि हाच खरा योग असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे

संकटाशी झूंजण्याचं आणि जिंकण्याच मनोबल आपल्याला योगातून मिळतं योगामुळा स्वयंशिस्त संयम हे गुण वृद्धींगत होतात अस ते म्हणाले दर वर्षी जगभरात योग दिन अत्यंत उत्साहात साजरा होतो यानिमित्त योग शिबीरं सामूहिक योगासनं यांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं

घरीच योग आणि कुटुंबासह योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना आहे

आपल्या दिव्यंगत्वावर मात करत दूसऱ्याना मदत करून त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणण्याचं काम करणाऱ्या या योग शिक्षकाची ही यशोगाथा उस्मानाबाद जिल्ह्यात कळंब इथं राहणारे प्रज्ञा चक्षू शशिकुमार भातलवंडे गेल्या पंधरा वर्षांपासून प्राणायाम आणि योग शिक्षक म्हणून काम करत आहेत

दहा हजार जणांना विविध व्यसनांपासून मुक्तही केल आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी राबवलेल्या बळीराजा चेतना अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी योग शिबिरं घेऊन शेतकऱ्यांचं मनोबल वाढवलं अनेक योग शिक्षकही त्यांनी घडवले आहेत योगाच्या प्रचार आणि प्रसारासाठी शशिकुमार भातलवंडे यांना अनेक सामाजिक प्रस्कारही मिळाले आहेत देशभरातल्या दिव्यांगांना योग प्राणायामाच्या माध्यमातून प्रेरणा देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे

उत्तरेतल्या काही राज्यात ते कंकणाकृती दिसणार आहे तर महाराष्ट्राच्या बहुतेक भागातून खंडग्रास सूर्यग्रहण पाहता येईल

हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी न पाहता शास्त्रीय पद्धतीने बनवलेल्या गॉगलमधून पहावं असा सल्ला विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं खगोल प्रेमींना दिला आहे पंतप्रधान भारत चीन तणावा संदर्भात शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांनी केलेल्या निवेदनाचा विपर्यास करण्यात येत असल्याचं पंतप्रधान कार्यालयानं म्हटलं आहे गलवान खोऱ्यात चीननं नियंत्रण रेषेनजीक वादग्रस्त भागात बांधकाम उभारल ते काढून टाकण्याबाबत भारतानं इशारा देऊनही ते बांधकाम काढायला चीननं विरोध केला असं पंतप्रधान कार्यालयानं स्पष्ट केलं देशाच्या सीमेचं रक्षण करण्यासाठी भारतीय लष्कर सक्षम असून आपल्या भागात कोणीही अतिक्रमण केलं नसल्याचं पंतप्रधानांनी या बैठकीत सांगितलं या परिस्थितीत सर्व पक्ष सरकार आणि लष्कराच्या पाठीशी असल्याची ग्वाही सर्व पक्षांनी या बैठकीत दिली आपले शूर जवान सीमेवर प्राणांची बाजी लावत असताना देशात विनाकारण वाद निर्माण केला जात आहे हे दुर्देवी असल्याचं पंतप्रधान कार्यालयानं म्हटलं आहे चीन दरम्यान गलवान खोऱ्यावर चीननं केलेला दावा भारतानं फेटाळला असून चीनचा दावा कोणत्याही स्थितीत मान्य केला जाणार नसल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी काल स्पष्ट केलं गलवान खोऱ्यावर चीननं हक्क सांगितला आहे याबाबत सरकारनं तातडीनं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी कॉंग्रेसनं केली होती त्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं हे स्पष्टीकरण दिल आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रदृष्य प्रणालीच्या माध्यमातून या योजनेचं उद्घाटन केलं

गावी परतलेल्या कामगारांना त्यांच्या कौशल्यानुसार गावातच रोजगार मिळावा त्यांना कर्ज घ्यावं लागू नये यासाठी सरकार उपाययोजना राबवत असून यातून ग्रामीण भागाच्या पायाभूत विकासालाही हातभार लागेल यासाठी ही योजना आणल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं कोरोनावर मात करण्यासाठी ग्रामीण भागात होत असलेला प्रयत्न सर्वांनी धडा घ्यावा असा आहे शहरांनीही त्यातून शिकण्यासारखे आहे असंही पंतप्रधानांनी या वेळी नमूद केलं

शनिवारी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे पंतप्रधान उज्वला गॅस योजना भविष्य निर्वाह निधी आदी विविध कल्याणकारी योजनांद्वारे गरजूंना जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्यात आल्याचं वित्त मंत्रालयानं नमूद केलं आहे

फडणवीस मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं सांगत याकडे लक्ष वेधण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं प्राणवायू अभावी होणारे रूग्णांचे मृत्यू आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या दाखवण्यात अजूनही पारदर्शकता नाही अस त्यांनी या पत्रात म्हटलं आहे यात तातडीनं लक्ष घालून पारदर्शी माहिती जनतेसमोर आणावी अशी मागणी फडणवीस यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे

जयंत पाटील सांगली सांगली कोल्हापूर भागात महापूर येऊ नये यासाठी कर्नाटकशी संपर्क ठेवून पाण्याचा विसर्ग पुढे सुरु ठेवला जाईल अशी ग्वाही जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली प्रस्थितीचा आढावा घेण्यासाठी काल सांगलीमध्ये झालेल्या विभागीय बैठकीनंतर ते बोलत होते

या भागातल्या जनतेपर्यंत पूर आल्यानंतर कशा उपाययोजना करायच्या याची माहिती देण्यात आली आहे ज्या त्या गावातील बोटी चालू करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे

त्याचबरोबर सांगली शहरामध्ये पूर परिस्थिती बाबतीत पुराच्यावेळी ज्या स्वयंसेवी संस्थांनी मदत केली त्यांना विश्वासात घेऊन अशी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर काय काय करायचं याविषयी महापालिकाआयुक्तांनी संबंधितांशी संवाद साधलेला आहे सूचना देलेल्या आहेत पुढील आठवड्यात मी कर्नाटकातील जलमत्र्यांशी संपर्क साधून त्यानाही चर्चेसाठी निमंत्रित करणार आहे

मुलींमध्ये पहिली आलेली अमरावती जिल्ह्यातली पर्वणी पाटील हिनेही आकाशवाणीकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली

कालव्याचा किंवा विजेचा वापर न करता त्यांनी आपल्या शेतापर्यंत पाणी नेलं आहे

बनावट बियाणे खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच यवतमाळ आणि हिंगोली जिल्ह्यात बनावट बियाणे आणि खतांचा पुरवठा केला जात असल्याचं उघडकीला आलं आहे यवतमाळमध्ये या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे बनावट बियाणे तयार करणाऱ्या कंपन्या आणि विक्रेत्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे कृषी मंत्री दादा भूसे यांच्याकडे केली आहे

ते काल रत्नागिरी इथ बोलत होते अहमदनगर भारतीय सैन्य दलाचा गणवेश बनावट ओळखपत्र आणि चिन्ह वापरुन फसवणूक करणाऱ्या एकाला अहमदनगर पोलिसांनी काल अटक केली सैन्य दलामध्ये नोकरी लावण्याचे अमिष दाखवून लोकांची फसवणुक करत असल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली नांदेड कर्करोग जागरूकता आणि नियंत्रण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबदल नांदेड जिल्ह्याला राष्ट्रीय रौप्यपदक मिळालं आहे तत्कालीन जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या संकल्पनेतून राबवलेल्या या मोहिमेत जिल्ह्यातल्या बाराशे गावांचा समावेश करण्यात आला होता पोलीस आत्महत्या हिंगोली येथील पोलिस मुख्यालायत आरमोर शस्त्र दुरुस्ती विभागत कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने काल गोळी झाडून घेत आत्महत्या केली त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही निधन जालना इथले प्रतिभावंत साहित्यिक किशोर घोरपडे यांचे काल सकाळी हृदयविकारानं निधन झालं

कवी कथाकार आणि सामाजिक कार्यकर्ते नवोदित साहित्यिकांचे मार्गदर्शक आंबेडकरी विचारधारेचे साहित्यिक अशी घोरपडे यांची ओळख आहे पहिल्या राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलनात त्यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते त्यांच्या पार्थिव देहावर काल रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले

काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पावसाची उपस्थिती होती विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशाला मात्र काही ठिकाणच्या पावसावरच समाधान मानावं लागलं हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज कोकणात सर्वत्र तर विदर्भ आणि मराठऱ्वाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार वृष्टी होऊ शकते पश्चिम महाराष्ट्र आणि खान्देशात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार